युरोपीय महासंघाबरोबर परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध असून त्यासाठी दीर्घकालीन धोरणात्मक दृष्टीकोनाची गरज आहे असंही मोदी यांनी म्हटलं आहे

उभय देशांदरम्यानची ही पंधरावी शिखर परिषद आहे अमेरिका पोम्पिओ भारत हा अमेरिकेचा एक प्रमुख सहकारी देश आहे असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माईक पोम्पिओ यांनी म्हटल आहे ते म्हणाले की माझी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशी नेहमीच व्यापक विषयांवर चर्चा होत असते भारताच्या चीन सीमेवर झालेल्या संघर्षाबद्दलही आम्ही बोललो आहोत

चीन बरोबरच्या अमेरिकेशी असलेल्या संबंधाबाबत बोलताना ते म्हणाले की चीनचं वागणं बदललं असल्यामुळे आमचेही त्यांच्याबरोबरचे संबंध बदलले आहेत अमेरिका हवेई कर्मचारी मानवाधिकार भंग आणि अत्याचारांच्या घटनांशी संबंधित असणाऱ्या देशांना साहित्य पुरवणाऱ्या हुवेई सारख्या चिनी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर व्हिसा निर्बंध घालणार असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी काल जाहीर केलं अमेरिकेनं गेल्याच आठवड्यात चीनच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर व्हिसा निर्बंध लागू केले होते अमेरिकेच्या या निर्णयामुळे चीनबरोबरील त्यांचे संबंध आणखीनच ताणले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे जागतिक आरोग्य संघटना रोगांपासून बचाव करणाऱ्या लसी लहान मुलांना देण्याचं प्रमाण जगभरात घटत असल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ यांनी चिंता व्यक्त केली आहे

आत्तापर्यंत एका दिवसात केलेल्या चाचण्यांची ही सर्वाधिक संख्या आहे

तसंच मास्क आणि सॅनिटायझर यांचा समावेश अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत करण्याची विनंतीही केंद्र सरकारकडं करणार असल्याचं त्यांनी सांगितलं पंजाब पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपले सर्व मंत्री तसंच सर्व आमदार आणि सचिवांना कोरोना चाचणी करून घेण्याची सूचना केली आहे कालच त्यांचे एक सहकारी तृप्त राजेंदरसिंग बाजवा यांना कोरोनाची बाधा झाल्याचं आढळून आलं होतं मुख्यमंत्र्यांनी स्वतः कोरोना चाचणी करून घेतली आहे त्यांची ही चाचणी निगेटिव्ह आली आहे

यूएई कोरोना संयुक्त अरब अमिरातीमध्ये कोरोना विषाणूची लागण होण्याचं प्रमाण कमी झालं आहे

त्या देशाचे जहाज वाहतूक मंत्री खलीद महमूद चौधरी यांनी काल ढाक्यामध्ये ही माहिती दिली अमित शहा महिला आणि बालक यांच्या सुरक्षेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं सर्वोच्च प्राधान्य दिल आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे सायबर क्राईम संदर्भात केंद्र सरकारनं एक वेब पोर्टल सुरू केलं आहे त्या संबंधात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केलं आहे आपल्या ट्वीटर वरील संदेशात गृह मंत्र्यांनी म्हटलं आहे की या सायबर क्राईम पोर्टलमध्ये महिला आणि बालकांच्या संबधातील तक्रारींची वेगळी सोय करण्यात आली आहे या पोर्टलला भेट देऊन कोणीही या संबंधातील तक्रार नोंदवू शकतो

पदवी परीक्षा रद्द अंतिम वर्ष पदवी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन घेतला आहे अशी माहिती राज्य सरकारच्या वतीनं काल मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली कोरोना विषाणूचा प्रसार प्रश्न आणि उत्तरपत्रिकांच्या हाताळणीतूनही होऊ शकतो हे सिद्ध झालं आहे असल्याचं उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांनी या संबंधात सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात नमूद करण्यात आलं आहे राज्य सरकारनं अंतिम वर्ष परीक्षा रद्द करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली असून त्यावरील सुनावणीच्या वेळी काल राज्य सरकारनं ही भूमिका स्पष्ट केली यावरील पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे

त्या राज्यात ब्रह्मपुत्रा नदी पाच ठिकाणी धोक्याच्या खुणेच्या वरून वहात आहे

पुरामुळं अनेक ठिकाणच्या रस्ते आणि पुलांचं नुकसान झालं असून पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक ठिकाणी तात्पुरत्या मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत आपत्ती व्यवस्थापन दलांचीही ठिकठिकाणी मदत घेतली जात आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार